निवडणूक रोखे जारी करण्याचा निर्णय निवडणूक निधी संदर्भातील जबाबदारी वाढवणं आणि काळ्या पैशावर अंकूश ठेवण्यासाठी घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या याचिकेवर केंद्र सरकारनं काल दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटलं आहे की राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीत पारदर्शकता आणण्यासाठी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात निवडणूक रोखे जारी करण्यात आले होते हे रोखे नोंदणीकृत राजकीय पक्षांना केवळ त्यांच्या अधिकृत बँक खात्यांमार्फत दिले जाऊ शकतात असंही केंद्रानं म्हटलं आहे

जखमींच्या उपचाराविषयी त्यांनी डॉक्टारांशी चर्चा केली

मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनास्थळालाही आज भेट दिली आरोग्यमंत्री गिरीष महाजन यावेळी उपस्थित होते

आज अमरावती आणि नागपूर इथं मेळावे होत आहेत

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन राज्य समितीची बैठक काल मुंबईत झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणूकीसंबंधी विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप आणि अंमलबजावणी या संदर्भात चर्चा झाली

जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय ग्राहक कायदा दैनंदिन जीवनात ग्राहकांनी कसं जागरुक रहावं तक्रार निवारणासाठी क्ठे संपर्क साधावा आदींवर यात माहिती देण्यात येणार असल्याचं माहिती संचालनालयानं कळवलं आहे

अमरावतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्यानं ऑनलाईन अर्ज अभरण्याच्या प्रकियात अमरावती विभागातून अमरावती जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अप्पर सचिवांसह चार जणांचा समावेश असलेल्या समितीनं हनवतखेडा गावाला भेट देऊन पाणी टंचाईची पाहणी केली आहे आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीन्सार ही समिती आणखी दोन दिवस या ब्लढाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेऊन सरकारला अहवाल सादर करणार आहे

श्रीसंत याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळनं घातलेली आजीवन बंदी हटवली आहे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती के

जोसेफ यांच्या खंडपीठानं आज मंडळाला श्रीसंत याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा तीन महीन्यात फेरविचार करण्यास सांगितलं आहे

दरम्यान चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे